आम्ही ठरवलेलं लक्ष्य उध्वस्त केलं कितीजण मारले गेले सरकारच सांगेल हवाई दल प्रमुखांची स्पष्टोक्ती राज्यात महाशिवरात्रीचा उत्साह शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी आणि फलंदाजीतही भारतीय खेळाडू अग्रेसर मोदी सेना दलांच्या शौर्याबाबत शंका घेणं आणि प्रश्न उपस्थित करणं आता थांबवा असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विरोधकांना दिला गुजरातमध्ये जामनगर इथं विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आज हवाईदलाकडे राफेल विमानं असती तर भारताचा हवाई हल्ला अधिक यशस्वी झाला असता असंही ते म्हणाले यावेळी त्यानी एका रुग्णालयाचं उद्घाटनही केलं आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे त्यामुळे आगामी काळात देशातील गरीब जनतेला उत्तम दर्जांची आरोग्यसेवा वाजवी दरात पुरविणं शक्य होईल असं मोदी यावेळी म्हणाले राष्ट्रपती भारत शांतताप्रिय देश आहे मात्र गरज पडली तर सर्व शक्तीनिशी तो आपल्या सार्वभौमत्त्वाचं रक्षण करेल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे कोईम्बतूर जवळ सुलूर इथल्या हवाई तळाला उल्लेखनीय कार्याबद्दल ध्वज प्रदान केल्यानंतर ते काल बोलत होते सेना दलांच्या शौर्य आणि समर्पणाची प्रचीती आपण सर्वांनीच घेतली असून आपली सेना दलं देशाच्या संरक्षणासाठी समर्थ असल्याचं राष्ट्रपती म्हणाले धानोआ या कार्यक्रमानंतर हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांनी वार्ताहरांशी संवाद साधला भारतीय हवाई दलाची लक्ष्यभेदी कारवाई यशस्वी झाल्यामुळंच नंतर पाकिस्ताननं बदला घेण्यासाठी कुरापती सुरू केल्याचं धानोआ यावेळी म्हणाले हवाई दलाच्या या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सरकारच सांगू शकेल असंही ते म्हणाले

समझोता लाहोर आणि दिल्ली दरम्यान धावणारी समझोता एक्स्प्रेस पाकिस्ताननं कालपासून पुन्हा सुरू केली दोन्ही देशात तणावाची स्थिती असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून ही रेल्वे बंद होती रविवारी रात्री भारताच्या बाजूनं ही रेल्वे नवी दिल्लीहन अटारीकडे रवाना झाली फ्रान्स संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम प्रतिनिधित्वाला आपला पाठींबा असल्याचा पुनरुच्चार फ्रान्सनं केला आहे या परिषदेची आता नव्यानं पुनर्रचना होत असून त्यामध्ये भारत जपान आणि जर्मनीच्या कायमस्वरूपी सहभागासह परिषदेचा विस्तार हाही महत्त्वाचा टप्पा असेल असं फ्रान्सनं म्हटलं आहे पवार नाशिक राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला भाजपा सत्तेचा द्रुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आपल्या नाशिक दौऱ्यात पवार यांनी शहीद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली चिपी विमानतळ सिंधुदर्ग सिंधूदर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमानवाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी चांदा ते बांदा योजनेत बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बदर प्रकल्प यांच भूमीपूजन होणार आहे सिंधुद्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पणही यावेळी होईल राणे सिंधर्ल्य दरम्यान उद्घाटन विमानतळाच नाही तर फक्त इमारतीचं होणार आहे अशी टीका खासदार नारायण राणे यांनी काल कणकवली इथं पत्रकार परिषदेत केली मात्र नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांच अभिनंदन केलं महाशिवरात्र महाशिवरात्रीचा सण काल देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभ मेळ्यातलं काल अखेरचं शाही स्नान होतं त्यासाठी लाखो भाविक प्रयागराज इथं जमले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र स्नान केलं प्ण्यासह राज्यातही अनेक शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती ऐकूया यासंबंधीचा हा वृत्तांत सहारक तरीही कारुण्यसिंधू भवदुःखहारी म्हणून प्रसिद्ध असलेला शंभूमहादेव हे भारतीयांच युगानुयुगांच श्रद्वास्थान या शिवशंकराचं प्रतीक असलेल्या बारा ज्योतिर्लिगांपैकी पाच स्थानं महाराष्ट्रात आहेत काल महाशिवरात्रीनिमित्त वेरूळचा घृष्णेक्षर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परळीचा वैद्यनाथ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि औंढ्या नागनाथ इथला नागेश्वर या सर्व मंदिरांमध्ये पहाटेपासून लाखो भाविकांची गर्दी होती महापूजा होमहवन दुग्धाभिषेक इतर धार्मिक विधींनी मदिरांचा परिसर मंगलमय झाला होता पण याखेरीज दन्याखोऱ्यात रानावनात निर्जन स्थळी लपलेल्या शिवमंदिरांमध्येही काल वर्दळ होती हेमाडपती शिल्पकलेचा उत्तम नम्ना असलेल्या पण कालौघात नष्ट होऊ पाहणाऱ्या या अमूल्य ठेव्याचं जतन आपण करू शकलो तर ते खरं शिवपूजन आणि जागरण ठरेल आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन स्वाती महाळंक

मोरगाव यात्रा गोंदिया तसंच चारशे वर्षांचा इतिहास असलेली गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्रतापगडची महाशिवरात्र यात्राही काल सुरु झाली ही यात्रा हिंदू मुस्लीम ऐक्य भावाच प्रतीक आहे इथं महादेव मंदिर आणि त्यालाच लागून उंच पहाडावर सुफी संत खाव्जा उस्मान गणी हारूनी यांचा दर्गा आहे आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्यासह मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटकमधूनही लाखो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होतात पालघर पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीच्या काठावर काल पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केली

अवैध वाळू उपशासाठी स्फोट घडवून आणण्याकरता ही स्फोटकं साठवली असावीत असा पोलिसांचा अंदाज आहे

हे आव्हान पेलण्यासाठी जनजागृती आणि नागरिकांचं सहकार्य आवश्यहक असल्याचं मत वाहतूक शाखेचे नवे उपायूक्त पंकज देशमुख यांनी व्यक्त केलं पृण्यात हेल्मेट सक्ती यापूढेही सुरुच रहाणार असल्याचं त्यांनी सांगितलं वाहतूक उपयूक्त पदाची सूत्र स्विकारल्यावर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आठवडी बाजार पुणे शहरात अनधिकृत आठवडी बाजार भरत असल्याचं आढळल्यानं त्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत

मात्र काही ठिकाणी शेतकरी समूह गट किंवा आठवडे बाजार आयोजक हे स्थानिक विक्रेत्यांच्या मदतीनं अनधिकृतपणे आठवडे बाजार भरवित आहेत त्यामुळे या बाजारांबाबत गेले काही दिवस तक्रारी येत होत्या भकंपमापक यंत्र भारतीय भूवेज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं देशभरात बावीस ठिकाणी भूकंपाची तीव्रता तपासणारी यंत्र बसवली आहेत भगर्भातल्या हालचालींची नोंद ठेवण आणि भकंपाची तीव्रता समजण्यासाठी ही यंत्र उपयक्त ठरणार आहेत संस्थेच्या कोलकाता इथल्या मुख्य कार्यालयातून महासंचालक डॉ दिनेश ग्रप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यांच उद्घाटन केलं पृण्याजवळ आळंदी इथल्या संस्थेच्या आवारातही एक यंत्र बसवण्यात आलं आहे

आंतरराष्टीय क्रिकेट संघटनेच्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रमवारीत भारताच्या झलन गोस्वामी आणि शिखा पांडे या दोन गोलंदाजांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं आहे

हवामान उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे